कोरोंनाच्या संकटकाळात डॉक्टर्स आणि परिचारिका भगवंताचं रूप असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

केंद्रीय लोक सेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या विदयार्थ्यांना परीक्षा स्थळ निवडण्यांची आणखी एक संधी मिळणार

स्मार्ट सिटी अंतर्गत आर्थिक अनियमितता झाली नसल्याचा नागप्र मनपा आय्क्तांचा खूलासा कोविड संक्रमणासोबतच्या लढाईत पुढच्या फळीत असलेल्या डॉक्टरांचं संपूर्ण देश कौतुक करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे आज डॉक्टर दिनाच्या निमित्ताने केलेल्या ट्वीटमध्ये पंतप्रधानांनी या संकटकाळात डॉक्टर तसंच परिचारिका भगवंताचं रूप असल्याचं म्हटलं आहे देशासाठी सेवा देणाऱ्या सर्वांचा सन्मान करणं हे प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनीही डॉक्टराचं अभिनंदन केलं रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी देत असलेल्या अमूल्य योगदानासाठी जावडेकर यांनी डॉक्टरांचे तसंच आरोग्य कर्मचाऱ्यांचे ही आभार मानले आहेत दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार्टर्ड अकांउटंट अर्थात सनदी लेखापाल दिनानिमित्त देशातल्या सनदी लेखापालांचा गौरव केला आहे देशाची मजबूत आणि पारदर्शी अर्थव्यवस्था स्निशिचित करण्यामध्ये सनदी लेखापाल महत्वाची भूमिका निभावत असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटल आहे कोरोना विषाण्च्या य्दधातील बिनीचे शिलेदार म्हणून राज्यातील डॉक्टर योदध्यांचे म्ख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे औचित्य साधून आभार मानले आहेत

भारतरत्न डॉ

रॉय यांच्या जन्म दिनानिमित राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या श्भेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी रुग्णसेवेसाठी झटणाऱ्या डॉक्टर्सना उद्देशून पत्रादवारे संदेश दिला आहे कोविड युद्धातील अशा डॉक्टर्सना मुख्यमंत्र्याचे हे पत्र ई मेल तसेच विविध माध्यमातून पाठविण्यात आले आहे कोरोनाच्या या संकटाच्या काळात वैदयकीय अधिकारी कर्मचारी पोलिस प्रशासन आणि इतर शासकीय विभागांचे अधिकारी कर्मचारी दिवसरात्र कर्तव्य बजावत आहेत हे कार्य द्रून पाहणा यांना साधे वाटत असले तरी नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्वतच्या जीवाची पर्वा न करता अहोरात्रपणे सेवा देण्याचे हे कार्य कठीण आहे या कार्याची त्लनाच होउ शकत नाही अशा शब्दात महापौर संदीप जोशी यांनी कोरोना योद्ध्यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे वस्तू आणि सेवा करदात्यांचं पाचशे रुपये विलंब श्ल्क माफ करण्यात आलं आहे

जम्मू काश्मीरमध्ये आज सकाळी स्रक्षा दलावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका सैनिकाला वीरमरण आलं तर तीन सैनिक जखमी झाले बारामुल्ला जिल्ह्यात सोपोर इथं झालेल्या या हल्ल्यात एक नागरिकही ठार झाला आहे या संपूर्ण भागाची नाकेबंदी करण्यात आली असून दहशतवाद्यांचा शोध स्रू असल्याचं याबाबतच्या वृतात म्हटलं आहे घरग्ती आणि व्यावसायिक वापराचं गॅस सिलेंडर महाग झालं आहे

वाहनात टाकायचा एलपीजीही सव्वा दोन रुपयांनी महाग झाला आहे

यात सर्वप्रथम विनंती करणाऱ्या सर्व प्रथम परीक्षा केंद्र बदलून मिळेल त्यामुळं संबंधितपरीक्षा केंद्राची क्षमता पूर्ण झाल्यावर त्यासाठी विदयार्थ्यांना अर्ज करता येणार नाही त्यामुळं त्यांना इतर केंद्रासाठी अर्ज करावा लागेल

अमरावती जिल्ह्यात आज तेरा रुग्ण कोरोंना पॉझिटिव्ह मिळाले आहे

दरम्यान उपराजधानीत कोरोना विषाणू बाधितांच्या सांख्येत सातत्याने वाढ होते आहे

महाराष्ट्रासह अवघ्या देशाला कोरोनामुक्त कर आणि माझ्या बळीराजाला सुख समाधान आणि भरभराट येऊ दे असे साकडे मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी श्री विठठलाच्या चरणी आज घातले म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणीची बुधवारी पहाटे आषाढी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली त्यानंतर श्री विठठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांचा सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा पहाटे दोन वाजता सुरू झाली आषाढी एकादशी निमित विठ्ठल रुक्मिणीची महापूजा मानाचे वारकरी अहमदनगर जिल्ह्यातील वीणेकरी विठठल बढे आणि अनुसया बढे या दाम्पत्यासोबत मुख्यमंत्री उदधव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी केली राज्यातील सोयाबीन पिकाचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाशिम जिल्ह्याचा आज वर्धापन दिन आहे

जिल्ह्या आता खऱ्या अर्थाने तारुण्याच्या भरात आहे हा तरुण जिल्हा विकासाकडे झेप घेत आहे जिल्हाने राज्यातील सोयाबीन पिकाचे हब म्हणून स्वतः ची ओळख निर्माण केली आहे

सिंचनाचे अनेक प्रकल्प पूर्ण झाल्याने जिल्ह्याच्या कपाळावरील द्वष्काळाचा शिक्का ही प्सला गेला आहे

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी वाशीमहन स्नील कांबळे गडचिरोली चिमूर लोकसभा मतदार संघाचे खासदार अशोक नेते यांनी त्यांच्या वाढ दिवसानिमित आज जिल्ह्यातील कोरोना योदध्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला जिल्हाधिकारी दीपक सिंगला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अनिल रुडे यांच्यासह आरोग्य आणि पोलिस विभागातील अधिकारी कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार नेते यांच्या हस्ते करण्यात आला कोरोनाच्या संकटाशी लढा देण्यात प्रशासनाचे मोठे योगदान असल्याचे गौरवोदगार नेते यांनी यावेळी काढले

हरित क्रांतिचे प्रणेते माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित नागपूरच्या विधान भवन विभागीय आयक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रतिमेस पृष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले

स्मार्ट सिटी बाबतच्या आरोपांवर मनपा आय्क्तांनी अधिकृत निवेदनातून ख्लासा जारी केला आहे त्यात त्यांनी स्मार्ट सिटीच्या कामकाजात कोणतीही आर्थिक अनियमितता झाली नसल्याचं विविध संदर्भ देत स्पष्ट केलं आहे संचालक मंडळाची बैठक कोरोनाच्या परिस्थितीमुळे होऊ शकलेली नाही तर ही बैठक प्रस्तावित आहे असंही त्यांनी आपल्या स्पष्टीकरनात म्हटलं आहे निविदा जारी करणे किंवा रद्द करण्याचा निर्णय संबंधित पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूनच केलेले आहे वादग्रस्त निविदा अजूनही अंतिम झाल्या नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं या काळात कार्यालयीन खर्च व वेतनाच्या देयकाशिवाय केवळ एकच डेंक देण्यात आले आहे ते यापूर्वीच मंजूर केलेल्या कामाचे व करार झालेल्या कंत्राटदराचे त्यांनी केलेल्या कामाचेच आहे यामध्ये कोणतीही आर्थिक अनियमितता झालेली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याविषयी आर्थिक अनियमितता झाल्याचं पत्र केंद्र सरकारकडे पाठवल होत त्या पार्श्वभूमीवर मनपा आय्क्त त्काराम मुंढे यांनी हा ख्लासा जाहीर केला आहे